जगातल्या उत्कृष्ट कार्य प्रणाली बरोबरच भारतीय संस्कृतीशी नातं कायम राखत सरकारी कर्मचा यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही योजना आखली आहे या योजनेद्वारे रचनात्मक कल्पक प्रगतिशील तंत्र निप्ण व्यावसायिक कौशल्य सलेले कर्मचारी घडवण्याचं उददिष्ट आहे

या विधेयकात उर्द कश्मीरी डोगरी हिंदी आणि इंग्रजी भाषेचा समावेश आहे भारतीय वस्त्रोदयोग क्षेत्राची गुणवत्ता आणि चाचणीक्षमता वाढवण्यासाठी जपान बरोबर तसंच भूगर्भ शास्त्र आणि खनिजस्त्रोत क्षेत्रात फिनलंड बरोबर सामंजस्य करार करायलाही आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंज्री दिली

याम्ळे देशातल्या कोट्यवधी मोबाईल आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हिताचं रक्षण होईल स सं सरकारनं म्हटलं आहे पब्जीसह वी चप्र वर्क सायबर हंटर लाईफ आफ्टर लिव्हिक शा प्रचा यात समावेश आहे

संतिम सत्राच्या परीक्षा सहज सोप्या पदधतीनं घेण्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सकारात्मक सून या संदर्भात क्लग्रूंचं म्हणणं जाणून घ्यावं कलग्रूंच्या समितीचा हवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विदयार्थ्याच्या हिताचा निर्णय घ्यावा शी सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं

उद्या राज्यपालांनी क्लग्रुंची बैठक बोलावली सून या बैठकीनंतर परीक्षांच्या नेमक्या तारखांबाबत म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपम्ख्यमंत्री जित पवार यांच्या उपस्थितीत राज्य आपती व्यवस्थापन समितीची बैठक होणार आहे

संही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं

ते आज म्ंबईत बातमीदारांशी बोलत होते कोविड संसर्गाच्या चाचण्या कमी केलेल्या नाहीत सं त्यांनी स्पष्ट केलं

बदल्यांसंदर्भात घटक पक्षात समन्वयच नसल्याचं सांगून बदल्या आवश्यक सल्या तरी कोविडच्या पार्श्वभूमीवर त्या रोखल्यामुळे मोठा फरक पडणार नाही सं मत त्यांनी व्यक्त केलं

सांगली जिल्ह्यात तासगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयाचे लोकार्पण आज जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

आँक्सिजनचा त्टवडा लक्षात घेऊन लोकांनी स्वतःच काळजी घ्यावी तसचं डाँक्टरांच्या सल्ल्या शिवाय लोकांनी आँक्सिजन बेडचा आग्रह धरु नये संही ते म्हणाले

या प्रस्तावाला केंद्र शासनानं मंजुरी न दिल्यानं चंद्रपुर जिल्ह्यातली ही टाळेबंदी आता टळली आहे

जिल्ह्यात पाऊस नसला तरी गोसेख्र्द धरणाच्या विसर्गाम्ळे जिल्ह्यात चार दिवस प्र होता काल रात्रीपासून प्र ओसरल्यानं गडचिरोली नागप्र आष्टी चंद्रप्र या प्रम्ख मार्गांसह सर्वच मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे मात्र उत्तरेकडच्या वैनगंगा नदीचा प्रवाह दक्षिणेकडे वाहत सल्यानं गोदावरी आणि प्राणहिता नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे त्यामुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी सं आवाहन आपती व्यवस्थापन विभागानं केलं आहे

धार्मिक स्थळं उघडण्यासंदर्भात आंदोलन करण्यासाठी जात सतांना औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि काही वेळानंतर सोडून दिलं

मात्र पोलिसांनी त्यांना तत्पूर्वीच ताब्यात घेतलं आणि काही वेळानंतर सोडलं त्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी शासनाच्या सर्व निर्देशांचं पालन करुन नमाज दा करण्याला म्स्लिम बांधवांना परवानगी द्यावी

वाशिम जिल्ह्यात एकाच दिवशी हत्येच्या दोन वेगवेगळया घटना घडल्या सून मानोरा ताल्क्यातील उमरी ख्र्द येथील बंजारा समाजाच्या सामकी मातादेवस्थानाच्या वारसा हक्काच्या तसचं दानपेटीतील पैशांच्या वादातून संस्थानाचे प्जीरी पंजाब महाराज यांची हत्या करण्यात आली मालेगांव येथील द्धाळा शिवारात जुन्या वैमनस्यातून इथले माजी सरपंच कैलास गायकवाड यांची हत्या करण्यात आली